केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली पंधराव्या वित्त आयोगाचा कार्यकाल वाढवण्याला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं मंजूरी दिली

यामुळ ज्यूट उदयोगाला लाभ होणार आह भारतीय खादय मंडळाचं भांडवल सध्याच्या साडतीन हजार कोटी रुपयांवरून दहा हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यालाही अर्थविषयक समितीनं आज मंज्री दिली पंतप्रधान वरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैळ्कीत भारतीय खाद्यमहामंडळच्या अधिकृत भांडवलात वाढ करून ते सध्याच्या साडेतीन हजार कोटी रूपयांवरून दहा हजार कोटी रूपयांवर बेण्यात आलं आहे या भांडवल वाढीमुळे महामंडळवरील कर्ज कमी होण्यासोबतच व्याजापोटी दब्बायची रक्कम कमी होऊन सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देता येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला लोकसभेत आज ई सिगारेट्स प्रतिबंधक विदेयकाला मंजूरी देण्यात आली याबुसार ई सिगारेट्सप्या उत्पादन व्यापाट वाहतूक साठवणूक आणि जाहियत करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे इलेक्ट्रॉविक सिगारेट्स हे एक उपकरण असून काही विशिष्ट पदार्थांना उष्णता देऊन सिगारेट्सचं व्यसव पूर्ण करता येते मात्र यासाठी त्यात व्यकल्या गेलेल्या पदार्थांमधून निकोटीन आणि इतर घातक रसायनं बाहेर पडत असल्याचं निदर्शनास आलं आहे अशी उत्पादनं सोबत बाळगणाऱ्या किंवा या कायद्यापं उल्लंघन करणाऱ्याला एक वर्ष वुरुंगवास किंवा एक लाख रूपयांपर्यंतच्या दंड किंवा दोव्ही शिक्षा भोगाव्या लागू शकतात यावेळी झालेल्या चर्चेत आरोग्यमंत्री डॉ

तर पाच आमदार गैरहजर राहिल्यानं त्यांचा शपथविधी होऊ शकला नाही

हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सदस्यांना शपथ दिली दब्वेंद्र फडणवीस पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या तीन माजी मुख्यमंत्र्यांसह अजित पवार छगन भ्जबळ गिरीश महाजन एकनाथ शिंद या ज्यष्ठठ नप्त्यांनी तसंच प्रथमच निवड्रन आल्ल आदित्य ठाकर रोहित पवार धीरज दक्षम्ख आदी सदस्यांनीही सदस्यत्वाची शपथ घप्रली

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीनं काल सायंकाळी आपले नेते म्हणून उद्धव वकरे यांची विवड करुन मुख्यमंत्री पदासाठी वकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब केला

त्यानंतर सायंकाळी राजकीय घडामोडींना वेग आला आणि महाविकास आघाडीनं राज्यपालांपुढं सरकार स्थापनेचा दावा केला उद्या होणाऱ्या शपथविधीनंतर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडेल गडचिरोली जिल्ह्यातील कसनसूर दलमच्या कमांडरसह सहा वक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांपुढं आत्मसमर्पण केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे गेल्या महिनाभरातील आत्मसमर्पणाची ही दुसरी घटना असूब यात महिला नक्षलवाद्यांचाठी समावेश आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी जयंत निमगडे

यात पाच महिला नक्षल्यांचाही समावेश आहे

नक्षल्यांच्या हिंसाचाराला कंटळल्याने आणि राज्यशासन आत्मसमर्पित वक्षल्यांचे पुनर्वसन करत असल्याने या सहा वक्षल्यांनी पोलिसांपुढं शरणागती पत्करली

नागरिकांच्या स्दृढ आरोग्याकरिता झटणाऱ्या वध्यातील डॉक्टरांच्या यंग ब्रिगष्ठनं पाणी आणि निसर्गाच्या संवर्धनाकरिता प्ढाकार घत्त वैद्यकीय जनजागृती मंचाची स्थापना कली अध्यक्ष डॉ सचिन पावड यांच्या नवृत्वात या मंचानं मागील पाच वर्षापासून जलसंवर्धनाकरिता मोठं योगदान दिल्यानं याची दखल जलशक्ती मंत्रालयाकड्न घप्टयात आली आह जलशक्ती मंत्रालयाच मंत्री गजेंद्रसिंग शख्खावत यांनी टिष्ट्वटरदवार या उपक्रमाच कौतुकही कालं आह मागील तीन वर्षांपासून सत्यमव्व जयत वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन सहभागी गावांना मदत करून प्रोत्साहन दप्प्याच कार्यही मंचच्यावतीनं कालं जात आह वैद्यकीय जनजागृती मंचनं जलसंवर्धनाकरिता कलल्या कार्याची जलशक्ती मंत्रालयाच मंत्री गजेंद्रसिंग शखावत यांनी दखल घत्त प्रत्यक्ष भटीत डॉ सचिन पावड यांच्याकडून या कार्याबाबत माहिती जाणून घप्तली जागतिक आरोग्य संघटनष्टया वतीनं ब्रीद लाइफ हा उपक्रम वायू प्रद्षणावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी स्रू करण्यात आला आह नागपूर महानगरपालिका क्लीन एअर एशिया ब्रीद लाइफ इंडिया यांच्या संयुक्त विदयमानं आणि वायुप्रद्षणावर ती कृती करण्यासाठी एका कार्यशाळळं आयोजन करण्यात आलं होतं

डॉक्टर समीर अर्बत रुची तोमर रिया रहिमान इत्यादी तज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन कलं नागपूर महानगरपालिक्व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनीही याप्रसंगी नागपुरमधील वायु प्रदूषणाची कारणप्न त्यावरच उपाय सर्वांना चांगल्या स्वच्छ शुदध हवत्त यासाठी करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन कालं

या विजयामुळ ती राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाली

कर्णधार विराट कोहलीच्या नवृत्वातल्या या संघातून गुडघ्याच्या दुखापतीमुळ शिखर धवनला वगळण्यात आलं आह धवन ऐवजी संज् सॅमसन याचा संघात समावश्व करण्यात आला आहश तीन सामन्यांच्या मालिक्सला पहिला सामना सहा डिसेंबरला हैदराबादला आठ डिसेंबरला दुसरा सामना तिरुवनंतपुरम इथं तर तिसरा सामना अकरा डिसेंबरला म्ंबईत होणार आह बँकाक इथं स्रु असलल्ल्या आशिया तिरंदाजी विश्वविजन्नप्रद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी चमकदार कामगिरी करीत तीव कांस्यपदकं पटकावली आहेत

तरुणदीप राय आणि जयंता तालुकदार यांची चीनविरुद्धची कामगिरीही सुरख्व झाली सोमवारी झालल्या मिश्र स्पर्धेत दास यानं दीपिका क्मारी समवत्त कांस्य पदकाची कमाई कल्ली आज होणा या संयुक्त स्पर्धेच्या तीन फफ्यामध्या भारतीय तिरंदाज यश मिळवण्यासाठी सज्ज आहत्त तर उक्वा होणाऱ्या तीन मिश्र सामन्यांच्या अंतिम फेरीत भारतीय नेमबाज दाखल झाले आहेत